निरोगी तसंच रोग प्रतिबंधात्मक जीवनशैलीचं महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी भारतीय आहार पद्धती स्वीकारण्यावर अधिक भर दिला शेतकऱ्यांनी भरड उत्पादन वाढवावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं कमी पाण्यात सर्व प्रकारच्या जमिनीत उगवणारं ज्वारी बाजरी नाचणी आणि जवासारखं भरड धान्य शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून देईल त्याबरोबरच देशवासियांना उत्तम पोषण आहार मिळेल असं पंतप्रधान म्हणाले आय्ष मंत्रालयानं पुढच्या साडे तीन वर्षांत देशभरात बारा हजार आरोग्य केंद्र उभारण्याचा निर्धार केला असून यापैकी हरयाणातल्या दहा आरोग्य केंद्रांचं उद्घाटन पंतप्रधानांनी केलं

जम्मू काश्मिरचा विशेष राज्याचा दर्जा काढल्यानंतर पहिल्यांदाच ही चर्चा होत आहे या पूर्वीही या मुद्यावर अनेक बैठका झाल्या आहेत जुलैमहिन्यात भारत पाकिस्तान सीमेवर अटारी इथं शेवटची बैठक झाली होती

या दौऱ्यात ते काश्मीरच्या सुरक्षा स्थिती आणि सुरक्षा रक्षकांच्या तयारीचा आढावा घेणार आहेत

दरम्यान राज्यातल्या पाच जिल्ह्यात मोबाइल सेवा पुन्हा सुरू केल्याची माहीती आयुक्ता संजीव वर्मा यांनी दिली आहे

खासदार सुप्रिया सुळे ज्येष्ठ नेत्या विद्या चव्हाण यांच्या नेतृत्वात निघालेल्या या मोर्चात पक्षाच्या अनेक पदाधिकारी तसंच कार्यकर्त्या सहभागी झाल्या होत्या गुन्हा होऊन महिनाभरानेही आरोपी पकडले जात नाहीत हे राज्य सरकारच्या गृहखात्याचं अपयश असल्याचं सांगतानाच त्यांनी हे निष्क्रीय सरकार असल्याची टीकाही केली आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीचं निवेदन यावेळी पोलिसांना देण्यात आलं विशेष तपास पथकामार्फत या प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी खासदार सुळे यांनी केली कायदा सुव्यवस्थेकडे लक्ष देण्याऐवजी सरकार यात्रा काढण्यात मग्न असल्याची टीका त्यांनी केली या प्रकरणाची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे या प्रकरणी आतापर्यंतच्या तपासाचा अहवाल सादर करावा आणि आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना आयोगाने मुंबई पोलिसांना दिल्या आहेत गेल्या सात जुलैला मुंबईत च्नाभट्टी इथं ही घटना घडली होती

मंडळाच्या डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट महारिझल्ट डॉट निक डॉट इन या संकेतस्थळावर हा निकाल जाहीर होईल

शेतकऱ्यांनी काल सायंकाळी बैलांची हळद दुधानं खांदेमळणी केली आज बैलाला झूल पांघरून विविध आभ्षणांनी सजवून संध्याकाळी मिरवणूक काढण्याची प्रथा आहे या निमित्तानं बैलांना प्रण पोळी खाऊ घातली जाते